या योजनेंतर्गत देशातील राज्यांमध्ये स्टार्टअप उद्योगात झालेल्या वैकल्पिक गृंतवणूकीतही महाराष्ट्राने आघाडी घेत देशात दसरा क्रमांक मिळवला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्रिक्स देशांच्या अनौपचारिक बैठकीत सहभागी झाले या वेळी उपस्थित सदस्य देशांच्या प्रम्खांनी जागतिक अर्थव्यवस्थे संबंधी मुद्यांवर चर्चा केली दहशतवादाचा धोका या बाबत त्यांनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलोसोनारो रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पृतीन चीनचे समपदस्थ शी जीनपिंग आणि दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्याशी चर्चा केली दहशतवाद ही मानवतेला सर्वात मोठा धोका असल्याचं मोदी यावेळी महणाले दहशतवादाम्ळे केवळ निरअपराध लोकांचा जीवच जात नसून त्या ठिकाणच्या विकास आणि आर्थिक वृद्वीवर नकारात्मक परिणाम होते असंही ते म्हणाले राज्यात अंमली पदार्थांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्याकरीता मुंबई शहरात स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात एक कक्ष स्थापन करण्यात येईल म्ंबईतील य्निटची संख्या वाढविण्यात येईल त्यासाठी आवश्यक ते मन्ष्यबळ आणि निधी उपलब्ध करून दिला जाईल संबंधित कायद्यात सुधारणा करून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांनी आज विधानसभेत दिली राज्यात अंमली पदार्थाची विक्री क्रिअर आणि पोस्टामार्फत होत असल्यासंदर्भात सदस्य अजित पवार यांनी लक्षवेधी मांडली होती त्यास उत्तर देताना डॉ पाटील बोलत होते अपंग बालकांसाठी ज्याप्रमाणे बँक खात्यात अन्दान जमा केले जाते त्याचप्रमाणे अनाथ बालकांसाठी असलेल्या अनुदानवाढीसह त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल अनाथांना असलेल्या एक टक्के आरक्षणान्सार हॉस्टेलमध्ये आरक्षण देण्याचा प्रयत्न असून कौशल्य विकासाअंतर्गत त्यांना स्वयंसिद्व करण्याचा प्रयत्नही शासन करणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मंंडे यांनी आज दिली आज विधानसभेत बच्च् कडू यांनी राज्यातील अनाथ बालकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत लक्षवेधी मांडली होती त्यास उत्तर देताना श्रीमती मुंडे बोलत होत्या जम्म् काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीची मुदत सहा महिने वाढवण्यासाठीचा प्रस्ताव केंद्रीय ग़हमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत सादर केला तीन जुलै रोजी ही मूदत संपते आहे जम्म् काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुका कोणतीही अप्रिय घटना न होता पार पडल्या मतदानाची टक्केवारी वाढली यावरून राष्ट्रपती राजवटीत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात असल्याचं सिद्ध होतं असं शहा यांनी नमूद केलं राज्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठी सदनानं या प्रस्तावाला पाठिंबा दयावा असं आवाहन शहा यांनी केलं जम्मू काश्मीरसाठी संविधानातल्या कलम पाच आणि नऊ मध्ये आरक्षणाबाबतचे नियम अधिक स्संगत करण्यासाठीचं सुधारणा विधेयक शहा यांनी लोकसभेत सादर केलं या विधेयकामुळे आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या स्मारे साडेतीन लाख नागरिकांना याचा लाभ होईल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला दरम्यान काँग्रेस पक्षानं जम्म् काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीची म्दत वाढवण्यास विरोध केला आहे नागपूर विणकर सहकारी स्तगिरणीच्या कामगारांच्या थकीत वेतन तसेच हातमाग महामंडळाकडुन देय निधीबाबत लवकरात लवकर आणि त्यामध्ये कामगारांचे हित लक्षात घेऊन कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले स्तगिरणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत विधान भवन इथं म्ख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली स्तगिरणीच्या कामगारांच्या थकीत वेतनाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे यावर कामगारांना सान्ग्रह अन्दान देण्याबाबत तसेच महामंडळाकडून देय वेतन आयोग लाभ आदी विषयांवर चर्चा करण्यात आली यामध्ये कामगारांचे हित लक्षात घेऊन महामंडळाने कार्यवाही करावी आणि पाठप्रावा करावा असे निर्देश म्ख्यमंत्री यांनी दिले बैठकीस पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री राम शिंदे वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जून खोतकर आमदार सर्वश्री विकास क्भारे कृष्णा खोपडे वस्त्रोद्योग विभागाचे सचिव एच

गोविंदराज तसेच सूतगिरणी कामगारांचे शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित होते आजच्या स्पर्धेच्या य्गात मध्यम सूक्ष्म आणि लघ् उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने नवीन उद्योग धोरणात अनेक बदल केले आहेत त्याचबरोबर उद्योगांना स्विधा लवकरात लवकर मिळण्यासाठी परवान्यांची संख्याही कमी केली असल्याची माहिती उद्योग विभागाचे अपर म्ख्य सचिव सतीश गवई यांनी दिली लघ् उद्योग दिवसानिमित्त राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि वर्ड ट्रेड सेंटर यांच्या वतीने आयोजित लघ् उद्योगांना आंतरराष्ट्रीय व्यापार संधी विषयावरील राज्यस्तरीय परिषदेचे वर्ड ट्रेड सेंटरमध्ये आयोजन करण्यात आले होते लघ् उदयोगांनी आपले उत्पादन निर्यातक्षम करण्यासाठी त्याच्या दर्जावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे त्याचबरोबर नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर निरंतर प्रशिक्षण यावरही भर द्यावा लघ् आणि सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने अनेक सोयीस्विधा देण्यात येतात मैत्री प्रकल्पाच्या माध्यमातूनही प्रोत्साहनपर अन्दान देण्यात येते केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यन्वयन मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी विभाग नागपूर आणि डेटा गूणवत्ता आश्वासन विभाग यांच्या संयुक्त विदयमाने उदया सकाळी डेटा ग्णवत्ता आश्वासन विभाग सेमिनरी हिल्स नागप्र इथं सांख्यिकी दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ह्या सांख्यिकी दिवसाची संकल्पना सतत विकास लक्ष्य अशी आहे नागप्रात आयोजित कार्यक्रमात ग्णवत्ता आश्वासन विभाग नागप्रचे उपमहासंचालक अनिल पाटिल अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत

या समितीच्या शिफारसीन्सार उपाय योजना करूनही जलसंकटावर प्रभावी उपाय निघाला नसल्यानं या नवीन प्रकल्पाचा विचार करण्यात आला आहे

तथापि अद्यापही तांत्रिक अडचणीम्ळे अनुदान जमा न झालेल्या शेतकरी बांधवांनी तात्काळ ताल्का खरेदी केंद्रांवर संपर्क साधण्याचे आवाहन कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी केले आहे

कार्यक्रमाचे उदघाटन जिल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार असून केंद्रीय मन्ष्यबळ विकास इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाने शिक्षणात आमुलाग्र बदल होणार असुन शिक्षणाला एक नवी दिशा मिळेल असं प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठाचे कुलग्रू डॉ मुरलीधर चांदेकर यांनी केलं शिक्षण मंचतर्फे नवे राष्ट्रीय शिक्षण धोरणावर चर्चासत्र आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते नागपूर आकाशवाणीमध्ये आज प्रवर क्षेण लिपीक चंद्रमणी फूलेकर आणि सुखदेव खांबाडकर सेवानिवृत्त झाल्याने त्यांना निरोप देण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी कार्यालय प्रम्ख प्रविण कावळे कार्यक्रम प्रम्ख हरिश पाराशर ऋशू संचालक अभियांत्रिकी यशवंत चिवंडे यांची प्रम्ख उपस्थिती होती

याप्रकरणी गोंदिया येथील दोघांना अटक करण्यात आली आहे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका संघात सामना होत आहे या स्पर्धेत श्रीलंका सहा ग्णांसह ग्णतालिकेत सातव्या क्रमांकावर तर दक्षिण आफ्रिका तीन ग्णांसह नवव्या क्रमांकावर आहे

त्यात यावर्षीपासून जर्मन आणि जपानी भाषेच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची भर पडणार आहे विदयाश्र्यांना या भाषांच्या अभ्यासक्रमाचे प्रवेश घेता येणार आहे मुंबई सह जवळपासच्या ठिकाणी अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली

मी पावसाची नोंद झाली ग्रेटर म्ंबई ठाणे पालघर इथं जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे नागपूर जिलह्यातील रामटेक तालुक्यातील आसोली इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत काल सायंकाळी वीज पडल्यानं सहा शाळकरी विदयार्थी किरकोळ जखमी झाले काल सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास शाळेच्या छतावर वीज पडून यात सहा विद्याथ्यांना विजेचा चटका लागला यातील विदयाश्र्यांचा जवळच्या भंडारबोडी इथल्या प्राथमिक आरोग्य केद्रात उपचार करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी चिंतामन वंजारी यांनी आकाशवाणीला दिली यवतमाळ जिल्ह्यातल्या कोसदनी घाटात रस्ता वाह्न गेल्यानं नागपूर त्ळजापूर राज्य महामार्ग बंद झाल्याचं वृत्त आहे आज पहाटेच्या सुमारास उमरखेड तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर कोसदनी घाटातला नाला द्रथडी भरून वाहात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे शेतात पेरणी करताना अंगावर वीज कोसळल्याने अकोला जिल्ह्यातील बोराळा इथं सोळा वर्षीय कपिल दिपक शेगोकार पंचावन्न वर्षीय बाळु नारायण उमाळे हे दोघे ठार झाले गत दोन दिवसांपासून अकोला जिल्ह्यात पावसाने जोर धरल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे